ते आज पूर्व दिल्लीत करकरड्रमा इथं विकास प्रकल्पाच्या पायाभरणी सोहळ्यात बोलत होते यावेळी बोलतांना शाह म्हणालेए की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन कार्यसंस्कृती रूजवली आहे

दरम्यानर आपल्या भाषणात त्यांनी शीख दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापण्यात आलेली समितीए झोपडपट्टी हटविण्याचा उपक्रम आणि यमुना नदीकाढाचं सौंदर्यीकरण या प्रकल्पांचाही उल्लेख केला ससस भारताच्या सर्व सीमांचं संरक्षण करण्यासाठी आपलं लष्कर सज्ज असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणालेए की पाकिस्तान कडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असूनए भारतीय लष्कर या परिस्थितीला हाताळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे

सर्वोत्तम कामगिरीसाठी आठ गटांमध्ये हे प्रस्कार प्रदान करण्यात आले ससस काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी धडक मोहिम राबवली असूनए मोठ्या प्रमाणावर तपास करण्यात येत असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी एका बैठकीत दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांची उच्च स्तरीय आढवा बैठक घेतल्यानंतर पोलीस महासंचालकांचं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे दरम्यानए या तपास मोहिमेमूळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात काहीही अडचन येत नसल्याचंही सिंग म्हणाले

चंद्रानं सूर्याचा मध्यभाग झाकल्यामुळं आकर्षक रिंग ऑफ फायर तयार झाली आणि खगोल शास्त्रज्ञांसह सामान्य नागरिकांनीही या नैसर्गिक चमत्काराचा आनंद घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव स्ट्रीम वर ग्रहण बधितलं यानंतर एक ट्विट करून या ग्रहणाविषयी आपली उत्स्कता अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणेच होती मात्र दिल्लीत आभाळ असल्यामुळे ग्रहण थेट बघता आलं नाहीए असं नमुद केलं दरम्यानए ग्रहणाला धार्मिक महत्व असल्यानं नदया आणि तलावांमध्ये पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांनीही आज गर्दी केली होती नागपूरात मात्र आज सकाळपासुचन अभ्राच्छादित वातावरण आणि पावसामुळे थेट ग्रहण बघता आलं नाही ससस भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ अर्थात एन पी सी आय नं नागरिकांसाठी नवी स्विधा उपलब्ध करून देत टोल नाक्यावरील फास्टॅग आता भीम अॅपच्या माध्यमातूनही रिचार्ज करण्याची सवलत दिली आहे राष्ट्रीय इलेक्ट्रानिक टोल संग्रहण अर्थात एन ई टी सी

कन्याकुमारी इथं विवेकानंद स्मारकाच्या स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उदघाटन करताना ते बोलत होते आपल्या संबोधनात ते म्हणालेए की स्वामी विवेकानंदाच्या जीवनात कन्याकमारी या स्थानाला विशेष महत्व आहे त्यांच्या जगप्रसिद्ध शिकागो इथल्या भाषणापूर्वी कन्याक्मारीतच स्वामीजींनी तीन दिवस ध्यान साधना केली होतीए अशी आठवणही राष्ट्रपतींनी सांगितली यावेळी तमिळनाड्रचे राज्यपाल बनवारीलाल प्रोहित यांच्यासह इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांची प्राम्ख्याने उपस्थिती होती

दहशतवादर वातावरणातील बदल आणि शाश्वत विकास या सर्वच मुदयांवर भारतानं बाजी मारली

पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मदच्या म्होरक्या मसूद अहमद याला याच वर्षी जागतिक दहशतवाद घोषित करण्यात आल्याचंही अकबरूद्दीन म्हणाले

नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या राऊत यांनी सांगितले कीए मंत्री मंडळ विस्ताराबाबत महाविकास आधाडी बरोबरच यात सहभागी अन्य दोन पक्षांना विश्वासात घेण्यात आले खाते वाटपाचा अंतीम अधिकार म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचा असल्याचे ही राऊत म्हणाले नागरिकत्व स्धारणा कायद्यावरून काही राज्यात होत असलेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना राऊत यांनी देशात हिंसाचाराला प्रेरणा कोणाची आहे ते शोधले पाहिजे आज देशात विभाजनासारखी स्थिती आराजकतेचे वातावरण असल्याचे ते म्हणाले

व्यावसायिकांनी सदरह निर्धारणांची दखल न घेतल्याने स्थानिक संस्था कर विभागादवारे संबंधित व्यावसायिकांचे बँक खाते गोठवून वस्लीची कार्यवाही प्रभावी करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक संस्था कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली समाप्ततातततततततततत राज्य सरकारनं दिलेल्या कर्जमाफीचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना लाभ होईलर असा विश्वास राज्याचे ग्राम विकास मंत्री छगन भूजबळ यांनी आज नाशिक इथं व्यक्त केला नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज भूजबळ आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले त्यावेळी ते बोलत होते

असं सांगून यंदा नाशिक जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपयांचा लाभ होईल असंही भ्जबळ म्हणाले

आपल्याकडे आपल्या जन्माचा तपशील नसल्यास आपल्या पालकांबद्दल आप तपशील द्यावा लागेल

उर्वरित देशासाठीए एन

काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली

दरम्यानर आठवड्याच्या उर्तराधात प्न्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

वाशिमसह विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे दरम्यान या वातावरणाने शेतकरी चिंतेत पडला आहे रब्बी पिकांना थंडी आवश्यक आहे ढगाळ वातावरणाने थंडी कमी पडली असून पिकांवर रोगांचा प्राद्र्भाव होत आहे ससस दशकातील सर्वोत्तम क्रिकेट पट्रंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला नामांकन मिळालं आहे विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅकच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या क्रमवारीत कोहली सोबतच दक्षिण आफ्रिकेचे डेलस्टेन आणि ए बी डिव्हिलियर्सए ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि महिला क्रिकेट पटू अँलिस पेरी यांचं समावेश आहे